जागतिक बद्दानिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या पी व्ही सिंधूचा सामना आज जपानच्या नोझोमी ओकुहाराबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तीन दर्शव्या दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात बहरीनला भट्ट दिली

यावछी दोन्ही नखींमध्यक्रिावसायिक संबंध णि सांस्कृतिक दक्षणघक्षीतून परस्परांमधली मैत्री वाढवणं यांसह अनक्षी द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बहरीनचक्ष प्रधानमंत्री युवराज खलिफा बीन सलमान अल खलिफा यांचीही भर्षाप्रस्त्रीी यावछी दोन्ही दध्तमध्यस्त्रांस्कृतिक अंतराळ सौर उर्जा तसंच रुपश् कार्डासंबंधी अनक्त सामंजस्य करारही झाला प्रावछी प्रधानगंत्री नरेंद्र मोदी यांना दि किंग हमाद ऑर्डर ऑफ रेनेसाँ हा पुरस्कार दक्ति सन्मानित कल्व गघ्ती हा पुरस्कार म्हणजस्तिर्व भारतीयांचा गौरव हा ज्ञा पुरस्कारातून बहरीन णि भारतातल्या घनिष्ठ मैत्रिची प्रचिती मिळत असं मोदी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर म्हटलं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभद्वसेभापती ओम बिर्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तसंव विविध राजकीय पक्षांच्या नखिंनी जध्मी यांना श्रद्वांजली वाहिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बहारीन इथल्या नष्ट्राल स्ट्रिक्यमध्य भारतीय समुदायाला संबोधित करताना अत्यंत भावपूर्ण शब्दात जट्की यांना श्रद्धांजली अर्पण कली

कश्मीरमधल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जाणा या विरोधी पक्षनेत्यांच्या प्रतिनिधीमंडळाला जम्मू कश्मीर प्रशासनानं काल श्रीनगर विमानतळाबाहेर पडायला मनाई केली काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह नऊ राजकीय पक्षाच्या नेत्यांचा या प्रतिनिधी मंडळात समावेश होता विमानतळाबाहेर जायला परवानगी नाकारल्यानं हे सर्वजण काल दिल्लीला परतले शुक्रवारी जम्मू कश्मीर प्रशासनानं एक निवेदन जारी केलं होतं जम्मू कश्मीर अली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्यानं राजकीय पक्षांनी याठिकाणी भेट दिल्यास परिस्थितीत तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे

र डी ओ

ते काल कोईम्बतूर श्वे सलिम अली पक्षीशास्त्र आणि तिहास केंद्राच्या विद्यार्थी आणि संशोधकांशी संवाद साधताना बोलत होते उपग्रहाच्या सहाय्यानं तयार केलेल्या या अभ्यासामुळे मुबलक वाळूसाठा असलेल्या नदीपात्राचं स्थान निश्वित करुन नियमित वाळू उत्खननासाठी केवळ राज्य सरकारांना त्याची लिलावप्रक्रिया करता येईल असं ते म्हणाले बार कोड असलेल्या पावत्या सीसीटीव्ही कॅमेरा आणि त्रिर तंत्रज्ञानाच्या मदतीनं अवैध आणि अतिप्रमाणात होणा या वाळू उपशावर निर्बंध घालता येईल तसंच वाळूमाफियाकडून पर्यावरणाला बाधा पोचवायला आळा घालता येईल असं जावडेकर यांनी सांगितलं

त्यानंतर तटरक्षक दलानं या परिसरात शोधमोहीम घस्की

स्वित्झर्लंडमध्य बिस्ती इथं सुरू असलखी जागतिक बईभिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या पी व्ही सिंधूचा सामना आज जपानच्या नोझोमी ओकुहारा या चौथ्या मानांकित खळीडूशी होणार आहे

पी व्ही सिंधूनं सलग तिस यांदा महिला एक्टीव्या अंतिम फ्रीत धडक मारली ह आआधी दोन्ही वेळा तीला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं